लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याबाबत ते जनतेला मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे आज त्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली त्यांच्यासोबतच महाविकास आघाडीतले नीलम गोऱ्हे शशिकांत शिंदे अमोल मिटकरी राजेश राठोड तसंच गोपीचंद पडळकर प्रवीण दटके रमेश कराड आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन इथं सदिच्छा भेट घेतली विधानपरिषदेचे सदस्य झाल्याबद्दल राज्यपालांनी ठाकरे यांचं अभिनंदनही केलं

तर अराजपत्रित अधिकारी तसंच गट क आणि गट ड मधे येणारे कर्मचारी एका दिवसांचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत यासंदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी निवेदनंही दिली आहेत याविषयी कोणाला हरकत असेल तर त्यांनी आपल्या संबंधित विभागाच्या प्रमुखांना कळवावं असं राज्य शासनानं म्हटलं आहे

बेस्टचे कर्मचारी कोरोना बाधित झाल्यामुळे आजपासून काम बंद ठेवण्याचं आवाहन कृती समितीनं केलं होतं मात्र अडचणीच्या काळात अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत या गोष्टीची जाणीव ठेवून बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आपली सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला या कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे असल्याचं बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ सुरेंद्रकुमार बागडे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपक्षी ज्यांना कोरोनाची बाधा होण्याचा सर्वाधिक धोका आहे अशा व्यक्तींची चाचणी केली जाईल असं भारतीय वद्धकीय परिषदेनं म्हटलं आहे

कोरोना चाचण्या घेण्याबाबत परिषदेनं आज नव्या सुचना जारी केल्या या नव्या सुचनांनुसार ज्या व्यक्तींमध्ये कोरोनासदृश्य लक्षणं दिसत आहेत अशांनी जर त्याआधीच्या चौदा दिवसात परदेश प्रवास केला असेल तर त्यांचीही चाचणी केली जाईल यासोबतच लक्षण दिसत असलेले वस्क्रीय तसंच प्रतिबंधित क्षेत्रात काम करत असलेले कर्मचारी अशा सर्वांची कोरोना चाचणी केली जाईल असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे

महाराष्ट्र आणि केरळ या दोन्ही राज्यातली परिस्थिती वेगळी आहे त्यामुळं केरळ मॅडेल राज्यात उपयोगी पडणार नसल्याचं या प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने नागपूर खंडपीठात दाखल केलं आहे

ती रद्द करावी अशी विनंती राज्य सरकारनं न्यायालयाला केली आहे यासंदर्भात सरकारनं न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे या याचिकेवर नागपूर खंडपीठ उद्या सूनावणी घेणार आहे मुंबई पुण्यासह राज्यातल्या प्रतिबंधित क्षेत्रांमधून कोकणात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना तिकडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे सिंधुदुर्गात संस्थात्मक विलगीकरणाची क्षमता अपुरी पडू लागली असून स्थानिक आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांमध्ये कलह निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी चिंता सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे तर मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या नियंत्रणात ठेवा जिल्ह्याची विलगीकरणाची क्षमता संपत आल्याचं रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जमावबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी आज जारी केले

मात्र धुळेकरांनी आज बाजारात गर्दी केली शहराच्या बहुतेक सर्व भागात खरेदीसाठी लोक बाहेर पडले बँका आणि इतर कार्यालयंमधेही गर्दी होती शहरात मुख्य बाजारपेठांमधली बहुतांश दुकानं आज सकाळी उघडली होती लोक खबरदारी म्हणून मास्क सर्निटायझरचा वापर करत होते सातारा जिल्ह्यातल्या उपाहारगृहांना काही अटी आणि नियमांचं पालन करून घरपोच सेवा पूरवायला जिल्हा प्रशासनानं परवानगी दिली आहे

गडचिरोली जिल्ह्यात आज आणखी दोघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं

यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आता ऑरेंज झोन मध्ये झाला आहे

उम्फून वादळानं आता उग्र रूप धारण केलं असून ते बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात पोचलं आहे येत्या दोन दिवसांत ते पश्चिम बंगाल मधल्या दिघा आणि सुंदरबन भागातून पार होईल

या वादळामुळे आंध्रप्रदेशाच्या अमरावती तसंच उत्तर समुद्र किनारपट्टी भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे दरम्यान या वादळाला तोंड देण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जगात अनेक देश टाळेबंदी उठवत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण राहूनही मुंबई शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांनी विक्रीचा पवित्रा घेतला

बँकिंग आणि वाहनोद्योग क्षेत्राला आजच्या घसरणीचा सर्वात जास्त फटका बसला

पृण्यातले रिक्षाचालक अक्षय कोठावळे लग्नासाठी बचत करून ठेवलेले दोन लाख रुपये लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजूर तसंच रस्त्यावर राहणाऱ्यांना अन्न प्रवण्यासाठी वापरत आहेत

लॉकडाऊन वाढवण्याचा सरकारचा निर्णय सर्वांच्या हिताचा असल्याचं मत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे संस्थापक सदस्य आणि शिक्षणतज्ञ कमाल फारुकी यांनी व्यक्त केलं आहे लॉकडाऊनमुळे रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारची तसेच ईद ऊल फित्रची नमाज मूस्लिम बांधवांनी घरातच अदा करावी असं आवाहन फारूकी यांनी केलं आहे ज्येष्ठ साहित्यिक नाटककार रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं

त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं

तेव्हापासून आतापर्यंत त्यांचं लेखन अव्याहतपणे चालू होतं कथा कादंबरी नाटक असे विविध साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले बालनाट्य चळवळीत त्यांचं मोलाचं योगदान होतं

मोठ्यांसाठी सत्तर तर मूलांसाठी बावीस नाटक अनेक एकांकिका वीस कथासंग्रह तीन कादंबऱ्या बारा लेख संग्रह आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ माझे रंगप्रयोग अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे रत्नाकर मतकरींना सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी सह अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तूलनेत लक्षणीय वाढ झाली आहे

नमस्कार